गुजरातमधील रो पॅक्स सेवा वाहतूक आणि पायाभूत सुविधांमधील पुढची पिढी असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन

देशातील सर्व चारचाकी वाहनांना येत्या एक जानेवारीपासून फास्ट टॅगचा वापर अनिवार्य

दिल्लीमधील हवेच्या गुणवत्तेची पातळी अतिशय चिंताजनक

महाराष्ट्रातली मंदिरे धार्मिक स्थळे दिवाळीनंतर खुली करण्याबाबत संकेत पंतप्रधान गुजरातमध्ये हाजिरा इथं उभारलेल्या रो पॅक्स टर्मिनलचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उद्घाटन केलं तसंच हाजिरा आणि घोगा दरम्यान जलमार्गे रो पॅक्स सेवेचाही आरंभ केला जलमार्गांचा वापर करुन देशाच्या आर्थिक विकासासोबत त्यांची सांगड घालण्याच्या दृष्टिकोणानुसार हा प्रकल्प आहे याबद्दल अधिक माहिती ध्वनी ही सेवा गुजरातच्या लोकांसाठी वाहतूक आणि पायाभूत सुविधांमधील पुढची पिढी असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी बोलताना सांगितलं या रोपॅक्स सेवेमुळं सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या लोकांचं दीर्घकालीन स्वप्नं पूर्ण झाल्याचं त्यांनी नमूद केलं

यामुळे लोकांची वेळेची आणि खर्चाचीही मोठी बचत होणार आहे गुजरातमध्ये रो पॅक्स सेवा सुरु करण्यात अनंत अडचणी आल्याचं नमूद करुन मोदी यांनी या सुविधेसाठी प्रयत्न करणारे इंजिनियर्स आणि कामगारांना धन्यवाद दिले या सुविधेमुळे लोकांचं जीवनमान सुलभ होईल तसंच आर्थिक विकासालाही हातभार लागेल असं मोदी म्हणाले दूरदृश्य प्रणालीद्वारे या सेवेचा आरंभ करताना त्यांनी काही लाभार्थी लोकांसोबत संवादही साधला गुजरातची समुद्र किनारपट्टी सुबत्तेचं प्रवेशद्वार बनत असून जहाजसंबंधी व्यवसायाच्या पायाभूत सुविधा आणि क्षमता निर्मिती इथं वेगानं सुरु असल्याचं मोदी म्हणाले जहाज मंत्रालयाचं नाव बदलून ते आता बंदरं जहाज उद्योग आणि जलमार्ग मंत्रालय असं ठेवण्यात येईल असं त्यांनी सांगितलं इतर देशांच्या तुलनेत आपण वाहतुकीवर अद्याप अधिक पैसे खर्च करत आहोत जल वाहतुकीतून हा खर्च कमी होऊ शकतो याकडे त्यांनी लक्ष वेधलं जहाजसंबंधी व्यापारासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीकरता गुजरात मेरिटाईम विद्यापीठ मोठ केंद्र असून सध्या तिथं विविध विषयांतील एमबीएपर्यंतचं शिक्षण दिलं जात असल्याचं मोदी म्हणाले

तसंच या सेवेमुळं सौराष्ट्रातील पर्यटनाला चालना मिळून रोजगार निर्मिती होईल पोरबंदर सोमनाथ द्वारका आणि पलिटाणा इथला पर्यटन व्यवसाय वाढीला लागेल आणि गिरच्या जगप्रसिद्ध सिंह अभयारण्याला अनेक पर्यटक भेट देतील आकाशवाणीच्या बातम्यांसाठी योगेश पंड्या यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे पंतप्रधान विमुद्रीकरणामुळं काळा पैसा कमी करणे कर संकलनात वाढ करणे आणि पारदर्शकतेला चालना देण्यात मदत झाली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय प्रगतीसाठी हे फलित लाभदायक असल्याचं त्यांनी सांगितलं

या उपायामुळे भ्रष्टाचार काळा पैसा आणि बनावट चलनाविरुद्धच्या लढ्यात सामान्य माणसाचे हात बळकट होतील असं मोदी यांनी त्यावेळी सांगितलं होतं

फास्ट टॅग देशातील सर्व चारचाकी वाहनांना येत्या एक जानेवारी पासून फास्ट टॅगचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने या संदर्भात काल परिपत्रक जारी केलं

देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर फास्टटॅग लेन सुरू झाली आहे

पथकर अर्थात टोलनाक्यातून जाणाऱ्या वाहनांचा फास्टटॅग मार्गिकेचा प्रवास झटपट आणि रोख पैशांच्या देवघेवीशिवाय होतो विना फास्टटॅग वाहनांनी या मार्गिकेचा वापर केला तर दुप्पट पथकर आकारण्यात येतो फास्टटॅग बसवण्यात आलेले वाहन टोलनाक्यावर येताच तेथील रेडिओ फ्रिक्चेन्सी आयडेंटीफिकेशनद्वारे टॅग वाचले जावून टोलचे पैसे वाहन धारकाच्या खात्यातून जातात आणि वाहनधारकाला नोंदणी मोबाइल क्रमांकावर त्याची माहिती मिळते फास्टटॅग लावलेल्या वाहनांना टोलच्या रांगेत थांबण्याची गरज लागत नाही

विविध राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा जागांच्या पोट निवडणुकीची मतमोजणी देखील याच दिवशी होईल बिहारमधील वाल्मिकीनगर लोकसभा जागेच्या पोटनिवडणुकीतील मतंही मंगळवारी मोजली जातील

सत्तारुढ नॅशनल लिग फॉर डेमोक्रसी आणि लष्कर समर्थित युनियन सॉलिडॅरिटी अँड डेवलपमेंट पार्टी हे या निवडणुकीतील मुख्य प्रतिस्पर्धी आहेत

निवडणूक प्रक्रियेत गैरव्यवहार केल्याचा आरोप लष्करानं वर्तमान सरकारवर केला आहे

भारत चीन भारत आणि चीन यांच्यातील सीमाप्रश्र सोडवण्यासाठी दोन्ही देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये आज चुशूल इथ बैठक पार पडली मात्र त्यात कोणताही तोडगा निघाला नाही तर याप्रकरणी शांततापूर्ण तोडगा काढण्याबाबत दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे अशी माहिती संरक्षण मत्रालयाने दिली आहे तसंच सैन्य आणि परराष्ट्र संबंधांच्या माध्यमातून वादग्रस्त विषयांवर एकमेकांशी चर्चा करण्याचे यावेळी ठरवण्यात आलं दोन्ही देशांमध्ये पश्चिम क्षेत्रातील वास्तविक नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करण्याबाबत सखोल आणि स्पष्ट चर्चा झाली आहे दोन्ही देशांच्या नेतृत्वामध्ये झालेल्या एकमताची अंमलबजावणीदेखील केली जाणार असल्याचं आज झालेल्या चर्चेत ठरवण्यात आलं आहे यामध्ये सीमेवरील सैन्याने संयम बाळगणे आणि गैरसमज दूर करून शांतता प्रस्थापित करण्याच्या मुद्याचा समावेश करण्यात आला असून चीनने आणखी एक बैठक घेण्याचे मान्य केलं असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाने दिली आहे शहीद जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशातील कुपवाडा जिल्ह्यातील माचिल सेक्टरमधील नियंत्रण रेषेवर अतिरेक्यांचा घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा दलांनी हाणून पाडला असून या कारवाईत तीन अतिरेकी ठार झाले संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी ही माहिती दिली आहे या कारवाई दरम्यान एक सैन्य अधिकारी आणि सीमा सुरक्षा दलाच्या जवानासह तीन जवान शहीद झाले तर दोन जवान जखमी झाले आहेत

दरम्यान शहीद झालेल्या जवानाना नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी श्रद्धांजली अर्पित केली असून त्यांच्या साहस आणि पराक्रमाबद्दल गौरवोदगार काढले आहेत

थंडीच्या दिवसात दाट धुकं धूर शेजारील राज्यात शेतात जाळले जाणारे अवशेष ही नेहमीची डोकेदुखी ठरली आहे त्याबद्दलचा हा वृत्तांत ध्वनी दिल्लीमधील हवेची गुणवत्ता अधिकच घसरत जाऊन आज दुपारी अतिशय निकृष्ट श्रेणीमध्ये पोहोचली

ही श्रेणी तीव्र मानली जाते

उद्यापर्यंत हवेची गुणवत्ता तीव्र ते अतिशय निकृष्ट अशीच राहील असा अंदाज सफर या यंत्रणेनं वर्तवला आहे दिल्लीच्या हवेला प्रदूषित करणाऱ्या घटकांमध्ये धूर आणि धुक्यानं मिश्रित कणांची चादर पसरते त्यामुळे रस्त्यावरची दृश्यमानता खूप कमी होते शेजारच्या राज्यातील शेतामध्ये जाळले जाणारे पिकांचे अवशेष ही समस्या वाढतच चालली आहे त्यामुळे हवेला दुर्गंध येतो वारं न वाहणं आणि कमी तापमानामुळं या प्रदूषणाला हातभारच लागतो

दिवाळीच्या सणादरम्यान या हवेचं प्रदूषण कोणत्या थराला जाईल त्याची कल्पनाच केलेली बरी आकाशवाणीच्या बातम्यांसाठी नवी दिल्लीहून अनुपम मिश्र यांच्यासह मनोज क्षीरसागर पुणे महाराष्ट् मंदिरे दिवाळीनंतर महाराष्ट्रातली मंदिरे धार्मिक स्थळे खुली करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे संकेत राज्याचे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दिले आहेत दिवाळीच्या पार्श्वभूमीवर राज्यातला कोरोनाचा संसर्ग नियंत्रित ठेवण्याबाबत सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिका यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्र्यांनी काल चर्चा केली यावेळी बोलताना राज्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचा दुसरा टप्पा डिसेंबरपासून सुरू करणार असल्याचेही ठाकरे यांनी सांगितले कोरोना संसर्ग कमी होत असल्याचं दिसत असलं तरी गाफील न राहता संभाव्य दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी ठेवा असे निर्देशही त्यांनी दिले कोरोना लाट दिल्लीमध्ये कोरोना साथरोगाची तिसरी लाट आल्याची कबुली आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली आहे

दरम्यान रुग्णसंख्या लवकरच कमी होईल असा विश्वासही जैन यांनी यावेळी व्यक्त केला दिल्ली सरकारने कोरोना चाचण्यांमध्ये वाढ केली असल्याने रुग्णसंख्येतील ही वाढ दिसून येत आहे कोरोनासंदर्भातील निष्काळजीपणासुद्धा याला कारणीभूत असून लोकांनी याकडे गांभीर्याने पाहणं आवश्यक असून कोरोनावर लस येईपर्यंत मास्क हेच कोरोनावरील औषध आहे असंही जैन यांनी म्हटलं आहे

प्रतिज्ञापत्राद्वारे दावा सादर करण्याची अट दावेदारांना गैरसोयीची ठरत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर हा बदल करण्यात आला आहे दावेदाराने या योजनेंतर्गत आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रतीसह ऑनलाइन दावा सादर केला असल्यास त्याला प्रत्यक्ष दावा सादर करण्याची गरज नसल्याच मंत्रालयानं म्हटलं आहे दावा दाखल करताना ऑनलाइन कागदपत्रे जोडली नसल्यास दावेदाराला आवश्यक कागदपत्रे नंतर सादर करता येणं शक्य असल्याचही मंत्रालयान म्हटलं आहे

सर्व उप आयुक्त उद्या आपापल्या जिल्ह्यात मोफत आधार नोंदणी मोहीम उद्यापासून सुरू करणार आहेत पुढच्या वर्षी मार्चपर्यंत हे अभियान पूर्ण होण्याची अपेक्षा आहे अपघात तामिळनाडूमध्ये आज दुपारी एरोडजवळ झालेल्या एका अपघातात चार जणांचा मृत्यू झाला अँथियूर गावाजवळील डोंगराळ रस्त्यावरून चालकांच्या गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला अन्य पाच गंभीर जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे

इंडियन प्रीमिअर लीग या क्रिकेट स्पर्धेत आज अबुधाबी इथं दुसऱ्या पात्रता सामन्यात सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात लढत सुरू आहे